कर्नाटक विधानसभेमधे विश्वासदर्शक ठराव मांडायचा आग्रह आपण धर असं कर्नाटकचे भाजपा प्रदेशाध्यक्ष बी एस येदियुरप्पा यांनी म्हटलं आहे ते काल बेंगळुरुमधे वार्ताहरांशी बोलत होते विधानसभा कार्य सल्लागार समितीच्या बैठकीत उद्या आपण विधानसभा अध्यक्षांशी बोलू आणि मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करणारा ठराव मांडायला सांगू अशी मागणी करू असं ते म्हणाले काँप्रेसच्या आणखी पाच बंडखोर आमदारानी आपले राजीनामे अध्यक्षांनी लवकर स्वीकारावेत याकरता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे

बंगळुरुहून आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे की फुटीर बंडखोर आमदारांचं मन वळवण्यासाठी सत्ताधारी आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी कसोशीने प्रयत्न चालवले आहेत माजी मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी गृहनिर्माण मंत्री एम टी बी नागराज यांची भेट घेऊन राजीनामे मागे घ्यायला सांगितलं आहे तर मुख्यमंत्री कुमारस्वामी स्वतः चार आमदारांच्या थेट संपर्कात आहेत विधानसभेमधे बह्मत सिद्ध करण्यासाठी ठराव मांडायची घोषणा कुमारस्वामी यांनी कालच केली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीची जबाबदारी स्वीकारून अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे याशिवाय पाच जणांची पहिल्यांदाच कार्याध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे यामध्ये नितीन राऊत बसवराज पार्श्वि विश्वजित कदम यशोमती ठाकूर आणि मुझ्झफर हुसेन यांचा समावेश आहे

पडवी यांना विधिमंडळ गा नितेपदी नियुक्त करण्यात आलं आहे याबरोबरचं पक्षानं विधानसभा निवडणुकीच्या पार्शंभूमीवर अन्य आठ समित्या स्थापन केल्या आहेत यामध्ये जाहीरनामा समितीच्या प्रमुखपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना प्रदेश समन्वय समितीचं अध्यक्ष करण्यात आलं आहे तर नाना पौले यांच्याकडे प्रचार समितीच्या प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे आसाममध्ये पावसाची संततधार सुरूच असल्यानं या राज्यात पुराचं थैमान सुरूच आहे आणखी नव्या भागांना पुराच्या पाण्यानं वेढलं आहे

पूर आणि दरडी कोसळल्यानं आतापर्यंत सात जणांचा बळी गेला आहे एनडीआरएफ एसडीआर एफची पथकं आणि स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य सुरू आहे वीस हजारांहून जास्त पूर्खस्तांनी मदत शिबिरांचा आश्रय घेतला आहे बालकांच्या खाद्यासह इतर सामग्रीचं वा पि पूरग्रस्त भागात केलं जात आहे देशाच्या विविध भागात उद्ववलेल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी केंद्रसरकार राज्यसरकार आणि संलग्न यंत्रणांच्या तयारीचा आढावा त्यांनी या बैठकीत घेतला पूरग्रस्तांना सर्व आवश्यक मदत उपलब्ध करुन द्यायचे निर्देश त्यांनी अधिका यांना दिले आसाम आणि बिहारमधे गेल्या तीन ते चार दिवसात मुसळधार पाऊस झाला असून पुढच्या दोन दिवसातही तिथे जोरदार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी विशेष स्वच्छता मोहिमेला संसदेत सुरुवात केली असून सर्व खासदारांनी देशातल्या प्रत्येक गावापर्यंत ही मोहीम घेऊन जावी असं आवाहन त्यांनी केलं आहे महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वच्छता अभियानाचा संदेश देशभारात पोहोचवणं हा या मोहिमेमागचा हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं

संसदेत अशा प्रकारची मोहीम राबवली जायची ही पहिलीच वेळ असल्याचं सांगून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं खासदारांनी यावेळी महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली आणि स्वच्छतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची शपथ घेतली

उद्या होणा या चांद्रयान प्रक्षेपण पाहण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत देशाचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी सरकार आणि स्वयंसेवी संघटनांनी एकत्र येऊन काम करावं असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे श्रीरंगम धिल्या रंगनाथ स्वामी मंदिराविषयीच्या पुस्तकाचं प्रकाशन करताना काल चेन्नई ी ते बोलत होते भारताकडे कला स्थापत्य नृत्य काव्य तत्वज्ञान संगीत गणित अशा विविध ज्ञानशाखांमधला अनमोल खजिना आहे त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये असं ते म्हणाले पाकिस्तानातल्या कर्तारपूर इथं असलेल्या दरबारसाहेब गुरुद्वाराला भारतातून जाणाऱ्या शीख भाविकांसाठी कर्तारपूर कॉरिडॉर बांधण्याच्या प्रकल्पासंदर्भात बोलणी करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानचं उच्चस्तरीय शिष्टमंडळ आज वाघाबॉर्डर या सीमाभागात भेगार आहे दोन्ही देशांमधून येणाऱ्या रस्त्याचे भाग कोणत्या ठिकाणी एकमेकांना मिळणार आणि एकावेळी किती भाविकांना या मार्गाने प्रवेश देता येईल याबाबत यावेळी बोलणी होणार आहेत पाकिस्तानच्या शिष्टमंडळात एका खलिस्तानी फुटींचतावाद्याचा समावेश असल्याबाबत भारताने तीव्र आक्षेप याधीच नोंदवला आहे पाकिस्तानी लष्करानं कोणतंही दुःसाहस केलं तर त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी म्हाकें आहे कारगील युद्धाला वीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नवी दिल्ली इथं आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात ते काल बोलत होते देशाची प्रादेशिक एकात्मता विकेवायच्या निर्धारानं भारतीय संरक्षण दलं सदैव सज्ज आहेत असं त्यांनी सांगितलं युद्धतंत्र आता प्रगत झालं असून भविष्यात भारतीय लष्करालाही त्यादृष्टीनं तयारी ठेवावी लागेल अशी सूचना त्यांनी केली सायबर आणि अंतराळ तंत्रज्ञानामुळे युद्धभूमीचं स्वरुप बदललं आहे आणि म्हणून लष्करानं या वस्तुस्थितीची दखल घेतली पाहिजे याकडे रावत यांनी लक्ष वेधलं भविष्यातले संघर्ष अधिक हिंसक आणि अकल्पित असू शकतील त्यामुळेच लष्कराची रणनीती आणि प्रतिसाद सुनियोजित आणि भक्कम असला पाहिजे असं लष्करप्रमुखांनी सांगितलं जम्मू कश्मीरमधल्या रामबन जिल्ह्यात काल एक प्रवासी वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात सातजण ठार तर एकजण जखमी झाला हे वाहन उखराल भून अलिनबास श्वे जात असताना रस्त्यावर घसरुन खोल दरीत कोसळलं यामधे पाचजण जागीच ठार झाले तर तीन जखमींना रुग्णालयात नेलं असता त्यापैकी दोघांना तिथे मृत घोषित केल्याची माहिती अधिका यांनी दिली आहे अमेरिकेमधे युरेनिअमच्या आयातीवर कोणतेही निर्बंध लावणार नाही असं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे

त्र धातूंच्या आयातींवर ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली निर्बंध लावले असल्यामुळे त्यांच्या या भूमिकेबद्दल सर्वत्र आश्वर्य व्यक्त होत आहे अमेरिकेच्या अण्वस्त्र पाणबुड्या आणि वीज प्रकल्पांमधे युरेनियम हा महत्त्वाचा घटक आहे अमेरिकेच्या लष्करी आणि वीज वापरासाठीच्या युरेनियममधलं केवळ पाच टक्के तिथे उत्पादित होतं बाकीचं रशिया चीन आणि आणि त्रेर देशांकडून आयात करावं लागतं असं वाणिज्य मंत्री विल्बर रॉस यांनी सांगितलं इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिके स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज इंग्लंडचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे इंग्लंडने विश्वचषक क्रिके स्पर्धेच्या अंतिम फेरीत चौथ्यांदा प्रवेश केला आहे तर न्यूझीलंड दुसऱ्यांदा अंतिम फेरीचा सामना खेळणार आहे क्रिके ब्री पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर हा सामना होणार आहे

विम्बल्डन निस स्पर्धेत महिला एकेरीत रुमानियाच्या सिमोना हालेपनं अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचा सरळ दोन सेझिमध्ये धुव्वा उडवत विजेतेपद प क्रिकलं आहे

पुरुष एकेरीत आज आठ वेळचा विजेता स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला सर्बियाचा नोवाक जोकोविच यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे अमेरिकेतल्या नेवार्क इथं झालेल्या अमेरिकी व्यावसायिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या विजेंदर सिंग यानं माईक स्नायडर याच्याबरोबर आक्रमक खेळी करत विजय मिळवला